नवीन कृषीपंप वीज जोडणीचं धोरण काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं त्यामध्ये लघूदाब वाहिनी उच्चदाब वाहिनी सर्विस कनेक्शन आणि सौर कृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून राज्यभर सुमारे एक लाख कृषीपंप वीज जोडण्या दरवर्षी दिल्या जाणार आहेत

कृषी फिडर आणि वितरण रोहित्रावरील मिटर अद्ययावत करणं इ

तसंच सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कृषीपंपाना कप्रसिंटर बसवला जाणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

विक्री शासनाच्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून केली जाईल

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारनं शिफारस केलेल्या काही नावांवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे वरिष्ठ सभागृहाला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा सामाजिक सेवा विज्ञान कला साहित्य आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपालांमार्फत नियूक्ती करण्याची तरतूद घटनेत आहे मात्र या तरतूदीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे राजू शेट्टी रजनी पाटील सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे

ब्रिटनचे व्यापार ऊर्जा आणि औद्योगिक धोरण राज्यमंत्री आणि डेन्मार्कचे ऊर्जा सार्वजनिक सुविधा आणि हवामान विभागाचे मंत्री देखील या परिषदेच्या उद्घाटन सत्रात आपले विचार मांडतील

सणासुदीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्यानं कोरोना संसर्गाचं प्रमाण देशात पुन्हा काहीसं वाढल्याचं दिसून आलं आहे

जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या वाढत आहे

केंद्रसरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत सुलेखनकार विनोद महाबळे यांनी नागरिकांना त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं

अलिकडेच नागपाडा इथल्या सिटी सेंट्रल मॉलला आग लागल्याची घटना घडल्यानंतर शहरातल्या सर्व मॉलच्या आग प्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी करायचे निर्देश पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते

यापार्श्वभूमीवर जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशा भागातल्या शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपलं जाईल असे निर्णय घ्यावेत तसंच कोरोना प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे प्रत्यक्ष वर्ग सुरू करता आले नाहीत तरीही ऑनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहील असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे लातूर शहरात एक दिवस एक वार्ड उपक्रमा अंतर्गत महावितरण कर्मचारी ग्राहकांशी संवाद साधणार आहेत एक दिवस एक वार्ड हा उपक्रम सहव्यवस्थापकिय संचालक औरंगाबाद डॉ नरेश गिते यांच्या आदेशानुसार चालू करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत रोहीत्राची दुरुस्ती तारा ओढणे ग्राहकांच्या विज बिलाच्या तक्रारींचे निरसन करुन ग्राहकांना थकीत विज बील भरण्यासाठी प्रोत्साहीत करणे तसंच बील भरुन घेणे तारेला लागलेल्या झाडांच्या फांदृया तोडणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत येत्या सोमवारपासून शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात येणार होती सर्व शिक्षकांची तपासणी करायला लागणारा वेळ पाहाता रत्नागिरी जिल्ह्यात या चाचणीची सक्ती मागे घेण्यात आली आहे मध्यमेह हृदयविकार उच्च रक्तदाब इत्यादी आजारांनी ग्रस्त असलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त इतरांची आरटीपीसीआर चाचणीची सक्ती रद्द करण्यात आली आहे त्यांनी केवळ अँटिजेन चाचणी करून घ्यावी असं रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

शाळेतल्या कर्मचाऱ्यांकडून सर्व शालेय परिसर वर्गखोल्या तसंच कार्यालयाचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे

याआधी हा रणगाडा लष्करी कँम्पमधे होता पर्यटकांसाठी हा रणगाडा अलिबागच्या समुद्र किनारयावर ठेवला जाणार असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे रायगड जिल्ह्यात ऐतिहासिक गड आणि किल्ल्यांचा समृध्द ठेवा आहे जिल्ह्याच्या या वैभवात या रणगाड्यानं भर घातली असल्याची भावना जिल्ह्यातले नागरिक व्यक्त करत असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या सर्व मतदान केंद्रावर नियूक्त मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी आणि मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत

या हिवाळ्यात कोरोनाची दूसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नाशिक महापालिकेनं तयारी सुरु केली आहे

याशिवाय सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्रही बंद न करता सुरुच ठेवली आहेत पालिकेनं खासगी रुग्णालयातल्या आरक्षित साडे तीन हजार खाटाही कायम ठेवल्या असल्याची माहिती पालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली

नाशिक जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात पावसान हजेरी लावली सिन्नर येवला नांदगाव आणि निफाड तालुक्यात तसेच नाशिक शहरातील काही भागात जोरदार पाऊस झाला

वातावरणात गारवा नसला तरी अनेक भागात ढगाळ वातावरण आहे